गडचिरोली जिल्ह्यात काल एका चकमकीत पाच नक्षलवादी ठार पीक नकसान पाहणी दौरे राज्यात अलिकडे झालेल्या जोरदार पावसाने शेतीचं मोठं नुकसान झालं आहे त्याची पाहणी करण्यासाठी विविध पक्षांच्या नेत्यांनी काल राज्यात दौरे केले आणि शेतकऱ्यांना मदतीच आश्वासन दिलं

कोरोनाच्या काळात संपूर्ण देशभरातच शेती उत्पादन चांगल्या पद्धतीनं झालं आहे सप्टेंबरपर्यंत पावसानंही शेतीला चांगला हातभार दिला पण ऑक्टोबरच्या विशेषतः दुसऱ्या आठवड्यात कमी दाबाच्या पट्टयामुळं राज्याच्या अनेक भागात पावसानं तडाखा दिला आणि अनेक शेतकऱ्यांची गणितं चुकली काढणीला आलेलं पिक आडवं झालं भिजलं कुजलं या नुकसानाची पाहणी करुन अंदाज घेण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी काल राज्यात दौरे करुन शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासनं दिल अतिवृष्टी आणि पूरामूळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी गरज पडली तर राज्य सरकार कर्ज काढेल परंतू भरीव मदत करील असा विश्वास राज्याचे पुनर्वसन आणि मदत कार्य मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे नांदेड इथ अतिवृष्टीमुंळं झालेल्या पिक नुकसानाचा आढावा घेताना एका बैठकीत बोलत होते जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी अतिवृष्टीमूळे पिक नुकसान जीवीत हानी पाळीव पशूपक्षाची झालेली हानी तसंच शेत जमीनी खरडणे घरांची पडझड रस्ते पूल वाहन गेल्यामुळे झालेल्या नुकसानाची माहिती या बैठकीत दिली राज्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने नुकसान झाले असल्याने प्रसंगी कर्ज काढून राज्य शासनाने त्यांना मदत करावी असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल नाशिक इथं दिला केंद्राकडून मदत मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करूच परंतु केंद्राकडून सद्यस्थितीत अशाप्रकारची मदत मिळणे कठीण आहे त्यामुळे राज्य सरकारने कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी केंद्राकडे राज्यातर्फे शिष्टमंडळ नेण्यासाठी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा भाजपा देखील त्यात सहभागी असेल असा विश्वास प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगली इथं बातमीदारांशा बोलताना व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा इथं बाधित शेतीची तसेच पाण्यामुळे वाहून गेलेल्या शेताची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला लोहारा तालुक्यातील सास्तूर इथं त्यांनी राज्याच्या सोबत सोबत केंद्राकडूनही शेतकऱ्यांसाठी मदत मागणार असल्याचं सांगितलं राज्य सरकार मदत करेल परंतु त्याला मर्यादा असल्याचंही ते यावेळी म्हणाले यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आमदार ज्ञानराज चौगुले यांनीही या भागातील शेतीचे झालेलं नुकसान यावेळी खासदार शरद पवार यांच्यापुढे मांडलं या भागातील तूर सोयाबीन उस या पिकांचे तसंच शेतजमिनींचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल असल्यामुळे या शेतकऱ्यांना मदत करण्याची तातडीने गरज असल्याच मत व्यक्त केलं लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील खिल्लारी किल्लारी काजळे चिंचोली या परिसरात झालेल्या नुकसानाचीही पवार यांनी पाहणी केली या धावत्या दौर्यात त्यांनी शेतकऱ्यांनी दिलेले निवेदने स्वीकारली चिंचोली काजळे येथील शेतकरी रामराव कुलकर्णी यांनी सांगितले की आमच्या शेतात आहे पाणी साठलं आहे त्यामुळे सोयाबीन आणि तुरीचे नुकसान झालं आहे परंतु पाणी बाहेर जात नाही तोपर्यंत आम्हाला रबीची पेरणी करता येणार नाही शेतकऱ्यांनी काळजी करू नये सरकार पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे असा धीर बीडचे संपर्क मंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीने वाया गेलेल्या पिकाची पाहणी करताना पिडीत शेतकऱ्यांना दिला मुंडे यांनी बीड जिल्ह्य़ातील गेवराई माजलगाव वडवणी तालुक्यातील काही अतिवृष्टीचा फटका बसलेल्या गावांना भेट दिली

महाविकास आघाडीतल्या ज्येष्ठ नेत्यांना शेतीच्या नुकसानाची पाहणी करायला बांधावर उतरायला लागत हेच महाविकासआघाडी सरकारच अपयश आहे अशी टिका भाजपाचे गोपिचंद पडळकर यांनी केली मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तसेच दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर तसंच आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वड्डेटीवार हे आज सोलापूर दौर्यावर येणार असून अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत आमच्या विविध ठिकाणच्या बातमीदारांसह मनोज क्षीरसागर पुणे राज्याचे पुनर्वसन आणि मदत कार्य मंत्री विजय वडेट्टीवार हे काल नांदेड जिल्ह्यात मुखेड तालुक्यातील पिक नुकसानीची पाहणी करून परत येत असतांना नरसी मुखेड रोडवर होटाळा इथं भाजपाच्या कार्यकर्त्यांनी वडेट्टीवार यांचा ताफा आवडला पिक नुकसान पाहणीचे कार्यक्रम थांबवा शेतकऱ्यांना सरसकट तात्काळ मदत द्या

याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

कारण ती आता देवळाली आणि मुजफ्फरपूर दरम्यान आठवड्यातून तीन दिवस धावत आहे देवळाली ते दानापूर पर्यंतची साप्ताहिक सेवा म्हणून ही रेल्वे सुरू झाली आणि पुढे मुजफ्फरपूर पर्यंत विस्तारित करण्यात आली आणि त्यानंतर सांगोला आणि पुणे येथून मनमाड इथं लिंक रेल्वे जोडली जात आहे

भुसावळ विभागातील देवळाली नाशिक लासलगाव मनमाड जळगाव भुसावळ बु ्हाणपूर आणि खंडवा या ठिकाणाहून ही वाहतूक करण्यात आली याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी जळगावहून राजेश यावलकर यांच्यासह प्रशांत जाधव पुणे

पुणे विद्यापीठ ऑनलाईन परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या विविष विषयांच्या परीक्षा सध्या ऑनलाईन पद्धतीने सुरु आहेत प्रथमच अशा पद्धतीनं या परीक्षा होत असल्यानं विद्यापीठ आणि विद्यार्थी दोघांसाठी ही एक प्रकारे परीक्षाच होते आहे आमचे प्रतिनिधी देत आहेत अधिक वृत्तांत

मात्र पहिल्या दिवसापासून परीक्षेला वेळेत न लॉगीन होता येणे पेपरची वेळ बदलणे ऐनवेळी परीक्षा रद्द होणे या कारणाने काही विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही यात एकदा तांत्रिक कारणाने पाच पेपर पुढे ढकलण्यात आले तर मुसळधार पावसामुळे त्या दिवशीच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या तीन जिह्यातील एकंदर अडीच लाख विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत यात काल म्हणजेच रविवारी एक लाख पंधरा हजार दोनशे तेहतीस जणांनी ऑनलाईन आणि तेरा हजार आठशे अठ्याऐंशी जणांनी ऑफ लाईन परीक्षा दिली यात अजूनही मोठ्या प्रमाणात परीक्षा व्हायच्या असल्याने त्या सुरुळीत पार पाडणे हे विद्यापीठाच्या परीक्षा विभागापुढे मोठे आव्हान असणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी संतोष गोगले पुणे

या संगणक प्रणालीमध्ये शिक्षा झालेल्या आणि अटक आरोपीच्या बोटांचे आणि हातांचे ठसे तसंच आणि डोळ्यांची माहिती संग्रहित करण्यात येणार आहे

त्याद्वारे गुन्ह्यांचा तपशील प्रत्येक पोलिस ठण्याला उपलब्ध होणार आहे आणि त्यामुळे गुन्ह्यांचा तपास करणं सोयीचं होणार आहे ऐक्या याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून व्यक्तिची ओळख पटवण्याच शास्त्र म्हणजे अंगुली मुद्रा शास्त्र याद्वारे जीवंत आणि मृत व्यक्तिची ओळख पटविता येते

प्रत्येक गुन्ह्यांच्या ठिकाणी सापडलेले ठसे अंगुली मुद्रा विभाग जतन करतो

गुन्ह्यांचा तपास करताना या ठश्यांची पड़ताळणी केली जाते आणि गुन्हेगाराचा शोध घेतला जातो

नवीन संगणक प्रणालीमुळे अंगुली मुद्रा विभागाचे काम सोपे होणार असून यामुले गुन्हेगारांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी श्रद्धा वार्डे पुणे

नव्या जगातील नव्या बदलांना साजेसा हा निर्णय असून आम्ही त्याचे स्वागत करतो असं पुण्यातील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर व्ही एन जगताप यांनी म्हटले आहे फार्मसी शिक्षणाच्या भवितव्यासाठी कालबाह्य अभ्यासक्रम बदलणे आवश्यक होते फार्मसी शिक्षणाचा दर्जा उंचावणे यामुळे शक्य होणार आहे नव्या कालोचित अभ्यासक्रमात कौशल्यं ज्ञान रोजगारभिमुखता आहे त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे असं त्यांनी एका पत्रकात म्हटलं आहे अभ्यासक्रम बदलण्याच्या प्रक्रियेचा अनेक फार्मसी महाविद्यालयांनी पाठपुरावा केला होता

पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले

यात पोलिसांचे कुठलेही नुकसान झाले नाही अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी सूत्रे सांभाळल्यानंतर महिनाभरातील ही पहिलीच मोठी कारवाई आहे पुल वाशिम अकोला ते हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम वाशिम जिल्ह्यात सुरू असून या अंतर्गत येणाऱ्या सायखेडा ह्या गावा नजीक सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाचा काही शुक्रवारी रात्री उशिरा कोसळल्याची बाब काल सकाळी उघडकीस आली

पुणे दौंड लोकलमधील प्रवासी संख्या यापेक्षा कमी आहे त्यामुळं ही लोकल सेवा सुरु होणार असेल तर त्याची अधिकृत माहिती दिली जाईल असंही त्यांनी सांगितलं वसतीगृह परभणी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मुलींसाठी उभारलेल्या वसतीगृहाचं उद्घाटन आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते काल करण्यात आलं

गंगाखेड इथल्या जायकवाडी परिसरात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीने मुलींसाठी शासकीय वसतीगृह बांधण्यात आले आहे

मागील दीड वर्षापासून अकोला रेल्वेस्थानकावर सौंदर्यीकरणाचं काम सुरू असून त्या अंतर्गत रेल्वे स्थानकावर ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शकृंतला रेल्वे इंजिनची स्थापना करण्यात आली आहे नाशिक पाऊस नाशिकशहरासह जिल्ह्याच्या काही भागात आज पावसाने जोरदार हजेरी लावली नाशिक शहरात दुपारी दोन वाजेच्या सुमारास झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर आणि सखल भागात पाणी साचले होते तर इगतपुरी आणि दिंडोरी तालुक्यातही काही भागात मुसळधार पाऊस झाला दरम्यान सटाणा येथे काल पावसानंतर वीज तारा रस्त्यावर पडल्या त्यामुळे वीजेचा धक्का लागून दोन युवकांचा मृत्यू झाला त्यामुळे महावितरणच्या विरोधात परीसरातील युवकांनी नाराजी व्यक्त केली आणि मृतदेह घेण्यास नकार दिल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता हवामान काल मध्य महाराष्ट्र आणि कोकणात बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस झाला मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला

आकाशवाणी पृणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार